संचारबंदी सुरू होऊन आज एक महिना पूर्ण झाला आहे या दरम्यान देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण सापडण्याची टक्केवारी जवळपास एकसमान आहे

मिश्रा यांनी दिली

धुळे शहरातल्या पहिल्या कोरोना रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला यामुळे धुळे शहरात कोरोनामुळे दोन तर धुळे जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे

यापार्बंभूमीवर मुंबई पुण्याप्रमाणे मालेगावातही केंद्र सरकारनं पथक पाठवावं त्यासोबतच पोलिस आणि आरोग्य यंत्रणेवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी सीआरपीएफचे जवान मालेगांवात नियुक्त करावेत अशी मागणी खासदार डॉ सुभाष भामरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे

त्यात तीन जणांचे अहवाल हे चौथ्या चाचणी अखेर पॅझिटीव्ह आले आहेत दरम्यान आज पातूर श्वल्या सात जणांना पूर्ण उपचारानंतर कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्यानं घरी सोडलं मूळ चंद्रपूरचं असलेल्या आणि विदेशातून नागपूरात परतलेल्या दांपत्याला उपचारानंतर करोनामुक्त झाल्याचा अहवाल आल्यानं काल संध्याकाळी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली

यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा प्रार्द्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं प्रतिबंधित केलेल्या भागात काही युवकांनी सर्वेक्षण करणाऱ्या आशा सेविकांसोबत अरेरावी करत हुज्जत घातल्याचा प्रकार भोसा परिसरात घडला याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर कारवाई केली आहे

या पार्श्वभूमीवर संपूर्ण सोलापूर शहराचा सव्हे करण्यात येणार असून तो पूर्ण झाल्या शिवाय संचार बंदी उठवली जाणार नसल्याचं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं

हे सातही रुग्ण काही दिवसांपासून संस्थात्मक विलगीकरणात भरती होते आज त्यांचे रिपोर्ट पॉझीटिव्ह आले हे सातही जण पूर्वीच्या पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले होते यातले काही जण त्यांच्या कुटुंबातलेच आहेत

या व्यक्तीचा तसंच त्याच्या जवळच्या संपर्कातल्या दोन नातेवाईकांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज माध्यमिक शाळांसाठी आज पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका जारी केली कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी घरून शिकत आहेत हे लक्षात घेऊन सध्या ही दिनदर्शिका चार आठवड्यांकरता तयार केली आहे गरज भासली तर पुढल्या काळासाठीही अशाच प्रकारच्या शैक्षणिक पद्धतीचा अवलंब करता येईल असं या दिनदर्शिकेत नमूद केलं आहे विजी हिंदी ऊर्दू गणित विज्ञान विज्ञान वित्तास भूगोल यासारख्या विषयांचे मार्गदर्शन या दिनदर्शिकेत करण्यात आले आहे याशिवाय सध्याच्या परिस्थितीत ताणतणाव आणि निराशेचा सामना कसा करावा याविषयीही माहिती देण्यात आली आहे

हे सर्वजण टाळेबंदी च्या कायद्याचे उल्लंघन करत एका धार्मिक स्थळी एकत्र जमले होते या सर्वांना नंतर विलगीकरण कक्षात ठेवलं होतं त्यांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली न्यायालयात देश न सोडण्याच्या अटीवर या सर्वांना जामीन दिला आहे येस बँक घोटाळ्यातले आरोपी असलेल्या वाधवान कुटुंबियांना सातारा जिल्हा प्रशासनानं महाबळेश्वरमध्ये विलगीकरणात ठेवलं आहे

ईडी किंवा सीबीआयनं त्यांना ताब्यात घ्यावं याविषयी निर्णय झाला नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे

रमज़ानचा पवित्र महिना लवकरच सुरु होत असून घरी राहूनच प्रार्थना करावी असं आवाहन त्यांनी आज व्हीडीओद्वारे मुस्लिम समाजाला केलं यादरम्यान तराबी नमाज़ अदा करताना तीन ते चार जणांपेक्षा जास्त गर्दी करु नये असं आवाहन त्यांनी केलं आहे फतेहपुरी मशिदीचे शाही माम मूफ्ती मुकर्रम अहमद यांनी सांगितलं की विलगीकरणात असणाऱ्यांना रोजा पाळता येत नसल्यास त्यांनी फक्त प्रार्थना करावी रोजे नंतर ठेवता येतील फ्तारच्या वेळेला आवश्यक अन्नपदार्थांची खरेदी करता यावी याकरता मुस्लीम बहुल भागात प्रशासनाने निर्बंध शिथिल करावे अशी मागणी त्यांनी केली आहे

मुंबई गोवा हैदराबाद आणि त्रि ठिकाणच्या या सर्व कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांची कोविड चाचणी होत आहे असं मुंबई पोर्ट ट्स्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं त्यांचे चाचणी अहवाल आल्यानंतरच त्यांना घरी पाठवायतं की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले

यावर्षीच्या जानेवारीपासन पुढच्या वर्षीच्या जुलैपर्यंत केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तवेतन धारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात कुठलीही वाढ होणार नाही तसेच या कालावधीची थकबाकीही दिली जाणार नाही

संचारबंदीच्या काळात सुरू असणाऱ्या कारखान्यात एखादा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला तर कारखाना मालकाला अटक करण्याचे कोणतेही निर्देश सरकारनं दिलेले नाहीत केंद्र सरकारनं हे स्पष्ट केलं आहे अशा बातम्या निव्वळ अफवा असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे चेहऱ्यावर मास्क लावणे सामाजिक अंतराचे नियम पाळणे यासारख्या उपाययोजना राबवून कारखान्यांनी उत्पादन सुरू करावे असंही जावडेकर म्हणाले दरम्यान सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले देश कोरोनाविरुद्ध लढा देत असताना काँग्रेस मात्र नकारात्मक राजकारण करत सरकारसमोर अडचणी निर्माण करत आहे असं ते म्हणाले

संचारबंदीच्या काळात बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना भाजीपाला आणि फळांची थेट विक्री करण्याची परवानगी देण्यात आली होती

कुठल्याही मध्यस्थाशिवाय हे व्यवहार करण्यात आल्याने शेतकऱ्यांना या व्यवहारात मोठा नफा झाला